शेत जमिनीतील पोषक द्रव्यांच्या कमतरतेचा शोध घेण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर दोन वर्षांनी मृदा आरोग्य पत्रिका दिल्या जातात शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाच्या माध्यमातून अतिरिक उत्पन्नाची हमी या योजनेतून दिली जाते तसंच सातत्यपूर्ण शेतीलाही चालना दिली जाते शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याची स्थिती माहित असली पाहिजे असं या योजनेचं उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितलं होतं मातीचं आरोग्य चांगलं नसेल तर कृषी उत्पन्नात वाढ होऊ शकणार नाही असं मोदी यावेळी म्हणाले सरकारच्या या पुढाकारामुळे गेल्या पाच वर्षात पिक उत्पादनात सातत्यानं वाढ होत असल्याचं कृषी सचीव संजय अगरवाल यांनी आकाशवाणीला सांगितलं देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यासाठी राज्य सरकारांना मदत करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे मातीचं आरोग्य आणि तिची उत्पादकता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीनीतील पोषक द्रव्यांची स्थितीची माहिती तसंच पोषक द्रव्याच्या योग्य मात्रेबाबत माहितीही या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं या न्यासावर सोपवली आहे आजच्या बैठकीत मंदिर उभारणीच्या कामाची सुरुवात कधी करायची ते ठरण्याची शक्यता आहे

एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या सूची हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याची अंमलबजावणी करायला आपल्या सरकारला कसलीही अडचण नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल सिंधुद्र्ग जिल्ह्यात बातमीदारांशी बोलत होते सुधारित नागरिकत्व कायदा राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची या तीन वेगवेगळया बाबी आहेत असं ते म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्यांअंतर्गत कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही त्यामुळे अंमजबजाणीबाबत कुणालाही भिती बाळगण्याचं कारण नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले

कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे भारतीय व्यापाऱ क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल उद्योजक आणि विविध संस्थांची बैठक घेतली यावेळी औषध वस्त्रउद्योग रसायनवाहन रंग तसंच दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या असं त्यांनी सांगितलं त्या काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या संबंधित विभागाच्या सचिवांशी चर्चा करून या सगळ्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढू असं आबासन सीतारामन यांनी उद्योजकांना दिलं कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे दरवाढ होण्याची भिती बाळगण्याचं कारण नाही असं त्या म्हणाल्या निवडणूक आयोगानं निवडणूक विषयक सुधारणांबाबतच्या मुद्द्यांवर विधी आणि न्याय मंत्रालयाशी चर्चा केली मतदानाचा अधिकार बहाल करण्यासाठीची एक पात्रता तारीख आधार जोडणी पेड न्यूज खोटं प्रतिज्ञापत्रं हा उमेदवाराचा गुन्हा ठरवणं आणि भ्रष्ट कार्यपद्धती यासारख्या मुद्द्यांवर कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली लोकप्रतिनिधी कायद्यान्वये वर्तमानपत्रं आणि समाजमाध्यमं यांची मध्यस्थी यावरही प्रामुख्यानं चर्चा झाली विविध प्रस्ताव विचाराधीन असल्याचं कायदे मंडळ विभाग सचिव नारायण राजू यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात आपले विचार जनतेपुढं मांडणार आहेत

त्यात कोणते मुद्दे घ्यावेत याबाबत लोकांनी आपलं मत कळवावीत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

नमो एप किंवा माय गव्हद्वारेही आपली मतं कळवता येतील

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी दुसऱ्यांदा या पदावर निवडून आले आहेत तिथल्या स्वतंत्र निवडणूक आयोगानं ही घोषणा केली मात्र घनी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय अमान्य करत स्वतःला विजयी घोषित केलं आहे आपण समावेशक सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे

दरम्यान तालिबाननंही घनी यांचा विजय अमान्य केला आहे चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे

मात्र यापैकी बहुतांश रुग्णांचा आजार किरकोळ असल्याचा दावा चीनी अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात केला आहे हुवेई प्रांताबाहेर या विषाणुच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु केल्यापासून नव्यानं नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या घटत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असल्याचं हे लक्षण आहे असं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं म्हटलं आहे चीननं उचलेल्या पावलांनंतर याबाबत लक्षणीय प्रगती झाली असल्याचं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काल ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना दूरध्वनीवरुन सांगितलं मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता घटत जाईल असं एवढयात सांगणं घाईचं ठरेल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं काल मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे यापंकी तीनजणांना पुण्यातल्या नायडू रुग्णालयात तर तिर दोघांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे

नवी दिल्लीत आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताचा सुनील कुमार यानं बाजी मारली आणि सुवर्णपदक पटकावलं

गेल्या वर्षीही सुनील कुमार अंतिम फेरीत पोचला होता आणि त्याला रौप्य पदक मिळालं होतं शेजारी प्रथम हे भारताचं धोरण शेजारी देशांच्या गरजांनुसार सहकार्यावर भर देणारं आहे असं संरक्षण अभ्यास आणि विस्तेषण संस्थेचे महासंचालक सुजन चिनॉय यांनी म्हटलं आहे ते काल रात्री काठमांडू क्वे नेपाळ भारत संबंध आणि शेजारी प्रथम धोरणावर बोलत होते भारताच्या महत्त्वाच्या चिंता आणि सुरक्षा आर्थिक भावितव्य तसंच प्रगतीबाबतच्या संवेदनशीलतेचं भान शेजारी देशांनीही ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले सात दिवसीय राष्ट्रीय आदिवासी युवा देवाणघेवाण कार्यक्रम जम्मू मधल्या नागरोटा खिल्या

जम्मू कश्मीरचे युवा सेवा आणि क्रीडा सचीव सरमद हाफीज यांनी या युवा देवाण घेवाण कार्यक्रमाचं उद्घाटन केलं

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये झालेल्या पक्षीगणनेत पक्षांच्या दोन नव्या प्रजाती सापडल्या आहेत वन्यजीव संरक्षण आणि लडाखचा बर्ड क्लब यांनी संयुकरित्या गेले तीन दिवस ही पक्षीगणना केली